मतदार जाग़ती आणि निवडण्क प्रक्रीयेला वेगमहत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत करण्याची मागणी मुंबईच्या विशेष न्यायालयानं फेटाळली

पालघर जिल्ह्यात मनोर इथं मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि अंमली पदार्थांचा साठा जप्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून शिर्वेद्रराजे यांना सातारा विधानसभा मतदार संघातून तर मंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे भाजपनं गोंदीया जिल्ह्यातील चारपैकी तीन विधानसभा मतदार संघांत विद्यमान आमदारांना प्न्हा उमेदवारी दिली आहे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडण्कीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विनोद तावडे यांची नावं मात्र पहिल्या यादीत नाही परभणी जिल्ह्यातील गंगाखेडची जागा शिवसेनेला स्टल्यामुळं भाजपच्या इच्छूक उमेदवारांनी टाळ मंदूंग वाजवून आत्मक्लेश आंदोलन केलं

ठाकरे क्टंबातला सदस्य प्रथमच निवडणूकीच्या आखाडयात उतरला आहे म्ंबईत भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव ठाण्यात कोपरी पाचपाखाडीतून विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे ओवाळा माजिवडेतून प्रताप सरनाईक गुहागरमधून भास्कर जाधव बीडमधून जयदत्त क्षीरसागर जालन्यातून अर्जून खोतकरवसईतून विजय पाटील तर नालासोपारा मतदारसंघातून माजी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या नावांचा या यादीत समावेश आहे विधानसभा निवडण्कीसाठी मार्क्सवादी कम्य्निस्ट पक्षानं आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे यात पक्षाचे नेते आणि राज्य सचिव नरसय्या अडाम यांना सोलाप्र मध्य मधून तर कळवण इथून विद्यमान आमदार जे

गावित नाशिक पश्चिम मधून डॉ

कराड आणि डहाणू इथून विनोद निकोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे

म्ख्यमंत्र्यांनी गेल्या निवडण्कीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन ग्न्हे लपवल्यासंदर्भात स्रू असलेली स्नावणी सत्र न्यायालयात स्रू ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत ही मागणी केली

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं हा निर्णय दिला आगामी विधानसभा निवडण्कीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अमरावती इथल्या क्षेत्रीय लोकसंपर्क विभाग यांच्या संय्क्त विद्यमाने जिल्ह्यात महा मतदार जागृती रथ फिरवण्यात येणार आहे या रथाला जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यांनी हिरवा झेंड दाखवून रवाना केलं

यासोबत सात जणांचे कलापथक असून दृक श्राव्य माध्यमातूनस्ध्दा नागरिकांमध्ये मतदानाबाबत आवाहन करण्यात येणार आहे आगामी विधानसभा निवडण्कीत भरारी पथक सहाय्यक खर्च निरीक्षक व्हीडीओ सर्व्हिलंस पथक तसंच अशा अधिका यांनी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करावं तसेच उमेदवारांच्या खर्चावर बारीक लक्ष दयावे असे निर्देश दिग्रस आणि आर्णि विधानसभा मतदारसंघासाठी असलेले खर्च निरीक्षक मुकूंदक्मार यांनी दिले

विधानसभा निवडण्क पर्यावरण स्नेही म्हणून जाहीर केली असून त्यामुळेच प्लॅस्टिकचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये असं आवाहन प्ण्याचे विभागीय आय्क्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज प्ण्यात केलं पूणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या राज्यभरातील अंशकालीन वार्ताहरांच्या राज्यव्यापी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आकाशवाणीच्या प्रधान महानिदेशक इरा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या

म्हैसेकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्यानं आदर्श आचार संहितेबद्दलची सविस्तर माहिती दिली अस्तित्वात असलेल्या कायद्याचं तंतोतंत पालन म्हणजेच आदर्श आचारसंहिता असं ते म्हणाले निवडणूक काळात आकाशवाणीच्या वार्ताहरांनी निःपक्षपातीपणे वार्तांकन करावे अशी अपेक्षा इरा जोशी यांनी यावेळी व्यक्त केली सातारा लोकसभा पोट निवडण्कीसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांनी तर सातारा विधानसभा निवडणुकीसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपतर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल केला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथून बबनराव पाचपूते यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड उतर विधानसभा मतदात संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

बुलढाणा जिल्ह्यात तीन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रं दाखल केली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची स्नावणी इन कॅमेरा म्हणजेच बंद खोलीत करण्याची मागणी मुंबईच्या विशेष न्यायालयानं आज फेटाळून लावली या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एन आय ए या राष्ट्रीय तपास संस्थेनं ही मागणी केली होती सुनावणीच्या कामकाजात पारदर्शकता असावी या दृष्टीनं ही मागणी फेटाळल्याचं विशेष न्यायाधीश व्ही एस पाडळकर यांनी सांगितलं या कामकाजाचं वार्तांकन करण्याची परवानगीही न्यायालयानं प्रसारमाध्यमांना काही प्रतिबंधात्मक अटींवर दिली वार्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करता येणार नाही तसच कामकाजाचं तथ्यावर आधारित वार्तांकन करावं लागेल असं न्यायालयानं प्रसारमाध्यमांना बजावलं या सुनावणीचं कामकाज पूर्ण होईपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारचं संपादकीय लिहिता येणार नाही स्वतःचं वैयक्तिक मत व्यक्त करता येणार नाही किंवा या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा अथवा परिसंवाद आयोजित करता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं

या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतरच मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या चिल्हार फाट्याजवळ पोलीसांनी ही कारवाई केली

कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गेल्या चोवीस तासात पाऊस पडला कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी उद्या पाऊस पडेल तसच मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे